आक्रमक गदारोळामुळे सदनाचं कामकाज वेळोवेळी स्थगित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याचा निर्णय जाहीर करत मनसुख हिरेन प्रकरणी निपक्ष चौकशी करण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही

मात्र विरोधक सचिन वाझे यांच्या निलंबनावर आणि अटकेच्या मागणीवर ठाम राहिल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले

या चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख हे उत्तर देत असतानाच विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे यांनी गृहमंत्र्यांनी आधी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर सरकारने काय कारवाई केली याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली त्यामुळे विरोधकांच्या गोंधळात पाच मिनिटांसाठी परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आलं परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेतून अन्यत्र बदली करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली

मात्र त्यानंतरही विरोधक वाझे यांच्या निलंबनावर आणि अटकेच्या मागणीवर ठाम राहिले विरोधकांनी सरकारच्या विरोधात पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे खरेच प्रश्नोत्तराचा तास सभापती रामराजे निंबाळकर यांनी पंधरा मिनिटांसाठी स्थगित केला सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावून धरली

विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील वर्तुळात येऊन सचिन वाझेच्या निलंबनाची मागणी करत प्रचंड गदारोळ केला वार्ताहरांशी बोलताना विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी देखील सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली वास्तू रचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत केलेल्या विधानावरुन त्यांनी आज सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला अन्वय नाईक प्रकरण माजी मुख्यमंत्र्यांनी दाबलं असं विधान गृहमंत्र्यांनी केलं होतं यांच्याविरोधात आपण हक्कभंगाची सूचना आणल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गृहमंत्र्यांचं विधान माझ्यावर दबाव टाकणारं असल्याचं ते म्हणाले अन्वय नाईक प्रकरणी गृहमंत्री दिशाभूल करत असल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चुकीची माहिती दिली असा आरोप त्यांनी केला अशोक चव्हाण यांच्या विरोधातही हक्कभंग आणणार असल्याचं ते म्हणाले

ऊर्जा मंत्री डॉ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

आय एन एस करंज ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आज औपचारिकपणे भारतीय नौदलात रूजू झाली मुंबईतल्या नौदल डॉकिर्याडमधे झालेल्या शानदार समारंभात सेवानिवृत्त अॅडमिरल व्ही एस शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पाणबुडीचं जलावतरण झालं

हे देशाच्या आत्मनिर्भरतेचं सुयोग्य प्रतीक असल्याचं प्रमुख पाहण्यांनी सांगितलं या पाणबुडीवर बसवलेली अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि इतर उपकरणांमुळे ती सागरी शत्रूवर वेगानं हल्ला करू शकते

या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन जपानचे प्रधानमंत्री योगिहिडे सुगा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आदि नेते सहभागी होणार आहेत ही परिषद द्रदृश्य प्रणाली द्वारे होणार आहे या परिषदेत प्रादेशिक आणि जागतिक प्रशांवर चर्चा होणार असून त्यातील समान विषयांवर सहकार्य होणे अपेक्षित असून यामध्ये खुले आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफीक क्षेत्रासंदर्भात चर्चा होणार आहे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेने टाकाऊ वस्तुपासून तयार केलेल्या उद्यानाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे या उद्यानातील खेळणी आणि इतर साहित्य हे जूने प्लास्टिक टायर बॉटल लाकडी आणि लोखंडी वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केली आहेत यामध्ये जूने टांगे विविध प्राण्यांच्या प्रतिकृती झाडांचे कृंपण झाडांच्या ओंडक्यापासून बैठक व्यवस्था जुन्या छत्र्या प्लास्टिक बाटल्या पासून विविध वस्तू झोपाळे अश्या अनेक वस्तू तयार करण्यात आल्या आहेत शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असून समानता आणि सक्षमीकरणावर भर देणारी उच्च शिक्षण व्यवस्था अस्तित्वात असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या सर्व बाबींचा अंतर्भाव असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं

केंद्राकडून मिळणारा लसीचा साठा पूरेसा असून कोणतीही कमतरता नसल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे महानगरपालिका क्षेत्रात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून सार्वजनिक रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येत आहे एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पूणे पोलिसांसमोर हजार राहन स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत